आर्थिक पुनरर्उभारणी आणि मानवताकेंद्रित जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारत आणि य्रोपीय महासंघ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

युवकांनी अद्ययावत कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा पंतप्रधानांचं आवाहन

आय

दिल्लीनं तयार केलेल्या किफायतशीर कोविड चाचणी संचाचं लोकार्पण

कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

युरोपीय महासंघाबरोबर परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून त्यासाठी दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टीकोनाची गरज आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे

उभय देशांदरम्यानची ही पंधरावी शिखर परिषद आहे भारत आणि युरोपीय महासंघ हे नैसर्गिक मित्र असून उभयतांची भागीदारी जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी उपयुक्त आहे त्यासाठी कालबद्ध कृती आराखडा बनविण्याची गरज आहे असंही मोदी म्हणाले भारतात सरकारनं नवीकरणीय ऊर्जानिर्मितीला चालना देण्याचं ठरवलं असून युरोपातील देशांनी त्यासाठी गुंतवणूक करावी असं आवाहनही त्यांनी केलं पंतप्रधान कौशल्य विकास सध्या झपाट्याने बदलत असलेल्या व्यवसाय आणि बाजारपेठांमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी युवकांनी स्किल रि स्किल आणि अपस्किल यावर म्हणजेच कौशल्य आत्मसात करणं नव्या बदलांसह कौशल्यं शिकणं आणि अद्ययावत कौशल्यांचं प्रशिक्षण घेणं यावर भर द्यावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्त कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्रालयानं आयोजित केलेल्या आभासी परिषदेत ते बोलत होते कौशल्य हे कालातीत असून ते काळानुरूप अधिक विकसित होतं शिवाय कौशल्यामुळेच व्यक्तीचं इतरांपेक्षा वेगळेपण दिसून येतं असंही पंतप्रधान म्हणाले

कौशल्य विकास अभियानामुळे देशातील युवकांच मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण झालं त्यांच्या आंतरिक क्षमतांना वाव आणि त्यानुसार कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाल्यामुळे देशातील उद्योजकता वाढीलाही गती मिळाली आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्येही या अभियानाची मोठी आणि लक्षणीय भूमिका असेल असं त्यांनी ट्वीटरवर आपल्या संदेशात म्हटल आहे

आत्तापर्यंत एका दिवसात केलेल्या चाचण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आय सी एम आर नं ही माहिती दिली आहे

टाळेबंदी वाढत्या कोविड संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी कर्नाटकात बंगळूरू इथं काल मध्यरात्रीपासून टाळेबदी लागू करण्यात आली आहे

आय

दिल्ली यांनी या किटचा आराखडा तैय्यार केला कोरोस्योर ही किट तयार केली असून आर टी पीसी

केदारनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथ इथं सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला केदारनाथ मुख्य देवस्थान आणि जगद्गुरू शंकराचार्य समाधी स्थळाच्या ठिकाणी सुरू असलेली कामं जलदगतीनं पूर्ण करावीत अशी सूचना त्यांनी केली त्याचप्रमाणे गौरीकुंड केदारनाथ मार्गावर यात्रेकरूंसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांबद्दलही त्यांनी माहिती घेतली पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी भाषण करणार आहेत या परिषदेत जागतिक पातळीवरच्या आर्थिक आणि सामाजिक आव्हानांबाबत चर्चा होऊन सदस्य देशांनी सुचवलेल्या शिफारसींच्या आधारावर धोरण ठरवलं जातं भारताला सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व दोन वर्षांसाठी मिळाल्यानंतरचं मोदी याचं संयुक्त राष्ट्रांमधलं हे पहिलंच भाषण असेल

लष्करप्रमुख मनोज नरवणे तसंच लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडर आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी देखील या दौऱ्यात त्यांच्यासमवेत सहभागी होणार आहेत आकाशवाणीच्या वार्ताहरानं अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे लडाखमध्ये भारतीय लष्कराचे जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर संरक्षण मंत्री प्रथमच त्या भागाला भेट देणार आहेत राजनाथसिंह यांच्या या दौऱ्यामध्ये ते यापूर्वी रोहतांग पास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अटल बोगद्यालाही भेट देण्याची शक्यता आहे साडेआठ किलोमीटर लांबीच्या या देशातील सर्वात मोठ्या बोगद्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच नाव देण्यात आलं आहे बदर जहाजबांधणी मंत्री मन्सुख मांडवीया यांनी आज केरळमधल्या कोची बंदराला भेट देऊन तिथल्या वेल्लारपद्म बंदरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली या ठिकाणी भारतातलं पहिलं अत्याधुनिक मालवाहतुकीसाठीचं असं ट्रान्स शिपमेंट उभारणीचं काम सुरू आहे या बंदराच्या विकासकामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही असं त्यांनी सांगितलं भारताच्या सागरी किनाऱ्यावरचं हे बंदर अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असं बंदर असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला राजस्थान राजस्थानमधील राजकीय सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट आणि सर्व बंडखोर आमदारांना आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल कॉंग्रेस पक्षातर्फे नोटीस बजावण्यात आली या नोटिशीला उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून त्या अवधीत उत्तर न दिल्यास त्यांचे कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे दरम्यान सर्व बंडखोर आमदारांनी स्वगृही परत यावं आणि काही मतभेद असतील तर ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडावेत असं आवाहन कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज संध्याकाळी जयपूर इथं पत्रकार परिषदेत केलं कॉंग्रेसने सचिन पायलट यांना कायम प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे खूप कमी कालावधीत त्यांना अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली त्यांना भाजपमध्ये जायचं नसेल तर त्यांनी इतर आमदारांबरोबर तातडीनं जयपूरला परत यावं असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे

बँक निवडणूक आयुक्त अशोक लव्हासा यांची आशियायी विकास बँकेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं आज जाहीर केलं मराठा आरक्षण महाराष्ट्रातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला

ही सुनावणी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

सीबीएसएई निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज जोरहाट जिल्ह्यातील्या मदत शिबिराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे वायव्य भारतात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होऊ शकते